कोविड प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करुन मंदीरांसह इतर धार्मिक स्थळांमध्ये दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणचं नाथसमाधी मंदिर आज पहाटे काकड आरतीनं ख्रलं करण्यात आलं मंदिराच्या ध्वनिक्षेपकावरुन मास्क लावणं सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन करण्यात येत आहे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक वेरुळचं ज्योर्तिलिंग घ्रष्णेश्वर मंदिरही भाविकांसाठी पहाटे आरती करुन खुलं करण्यात आलं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचं मंदिराच्या विश्वस्त मंडळानं सांगितलं आहे उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदीरात पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांनी गर्दी केली आहे आज पहाटे चरणतीर्थ झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली दर्शनपास घेउन भाविकांची रांग दिसत होती आज दिवाळी पाडवा असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह शेजारच्या कर्नाटक मधूनही भाविक तुळजापूरला दर्शनासाठी दाखल झाले आहेत देवीच्या साडे तीन शक्तिपीठांपैकी अर्ध पीठ मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तशंगी देवीचं मंदीर आज सकाळी उघडल्यानंतर भाविकांना काकड आरतीचा मान देण्यात आला तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वराचे ऐन सोमवारी दर्शन झाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला मंदिर देवस्थानने भाविकांसाठी नियमावली जारी केली आहे

दुपारी चार वाजता शपथविधी सोहळा सुरु होईल नितीशकुमार यांनी काल राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला त्यापूर्वी काल सकाळी नितीशक्मार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली दरम्यान बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदी दोन जणांची निवड करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ नेते ताराकिशोर प्रसाद आणि उपनेता रेणुदेवी यांना उपम्ख्यमंत्री बनवण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला

लक्झरी बसच्या लायनरच्या घर्षणामुळे चाकानं अचानक पेट घेतला आग लागल्याचं समजताच चालकानं तत्काळ रस्त्याच्या कडेला बस थांबवून प्रवाशांना खाली उतरवलं सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतले राष्ट्रीय मराठा पार्टीचे उमेदवार अंकुशराव पाटील होनाळीकर यांनी उदगीर इथं उदयगीर बाबाचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायासाठी पदवीधरांना प्रोत्साहित करुन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांचे मेळावे घेवून त्यांना व्यवसायासाठी उभं करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पाटील यावेळी म्हणाले

एका घरात हा सौदा होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी या घरावर छापा घातला त्यावेळी विक्रेता आणि खरेदीदार दोघेही पसार झाले मात्र घरात हजर असलेल्या दोघांना वनविभागानं ताब्यात घेतलं

प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत महाजन यांच्यासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य यावेळी उपस्थित होते